स्पष्टीकरण सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणी बियाणे उत्पादकांवर गुन्हे दाखल

काँप्रेसने राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन सचिन पायलट यांना दूर केलं आहे याशिवाय विश्वेंद्र सिंग आणि रमेश मीना या कॅबिनेट मंत्र्यांनाही काढून टाकण्यात आलं आहे काँग्रेसच्या विधीमंडळ सदस्यांची बैठक आज झाली त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही घोषणा केली उपमुख्यमंत्री आणि काही आमदार भाजपच्या आमिषाला बळी पडले आहेत असं ते म्हणाले गोविंद सिंग दोतसारा नवे प्रदेशाध्यक्ष असतील असं त्यांनी जाहीर केलं दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि इतर ज्येष्ठ काँप्रेस नेते राज्यपालांची भेट घेण्यासाठी राज भवनावर गेले आहेत

शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेला दिले असल्याचं भुसे यांनी सांगितलं

नाशिक जिल्ह्यातल्या खरीप पेरणी आणि कोरोनाबाबत आढावा बैठक काल नाशिकमधे भुसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यानंतर भुसे यांनी बातमीदारांशी संवाद साधला सोयाबिन बियाण्याबाबतच्या तक्रारींची दखल घेऊन राज्य शासनानं कडक कारवाई केल्यानंतर काही कंपन्यांनी बियाणं बदलून देण्याची तयारी दर्शविली आहे महाबीजच्या बियाण्याबाबतही तक्रारी आल्या होत्या असंही त्यांनी सांगितलं कोरोनाचं संकट असल्यामुळे कृषी विभागाला मिळणारा निधी कमी जास्त होऊ शकतो पण कृषी विभागाच्या योजना कमी होणार नाहीत फळबाग लागवड ठिबक सिंचन शेततळं तयार करणं अस्तरीकरण आदी विविध योजना सुरूच राहतील असे भुसे यांनी सांगितलं बुलडाणा जिल्ह्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावर पेरलेलं सोयाबीन बियाणं उगवले नसल्याचा प्रकार समोर आला आहे

मृग नक्षत्रात पाऊस चांगला झाल्यानं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतू शेतकऱ्यांसमोर यंदा बोगस बियाण्याचं नवे संकट निर्माण झालंय अनेकांच्या शेतात सोयाबीन उगवलंच नाही तक्रारीनंतर त्याचे पंचनामे करून संबंधित कंपनीकडे मदतीसाठी प्रस्ताव दिले जात आहेत

परभणी जिल्ह्यात सोयाबीनचं निकृष्ट दर्जाचं बियाणे विक्री केल्याप्रकरणी मध्यप्रदेशातल्या इगल सीड्स अँड बायोटेक लिमिटेड या कंपनीविरूध्द परभणीत गुन्हा दाखल झाला आहे कृषी अधिकारी कार्यालयातले बियाणे निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नंदकिशोर थोरे यांनी काल कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यासाठी आखलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जम्क्ती योजनेचा नाशिक जिल्ह्यातल्या एक लाख दहा हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे

महाविकास आघाडी सरकारन शेतकऱ्यायांसाठी कर्जम्क्तीची घोषणा केली होती

मार्चच्या प्रारंभी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कर्जम्क्तीचा लाभ थांबवला होता ता कोरोनाच्या संकटकाळात राज्य आर्थिक संकटात असतानाही शासनानं कर्जमुक्तीचा लाभ द्यायला सुरुवात केली आहे

या निर्देशानुसार स्थलांतरित झालेल्या मुलांचे नाव शाळांना हजेरी पटावरून काढून टाकता येणार नाही शाळांनी अशा मुलांच्या पालकांबरोबर फोनवरून संपर्क साधून त्यांची यादी तयार करावी असे आदेश मंत्रालयानं राज्य सरकारांना दिले आहेत या मुलांच्या नावावर तात्पुरते अनुपस्थित किंवा स्थलांतरित असे लिहिण्यास मंत्रालयानं सांगितलं आहे याबरोबरच राज्यात परत आलेल्या सर्व मुलांना कुठलेही कागदपत्र नसले तरीही प्रवेश द्यावा असेही मंत्रालयाने सांगितले आहे

राज्यात रुग्णांची संख्या वाढत असल्या संदर्भात या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे या रुग्णांसाठी सरकारनं खाटा रूग्णवाहीका ऑक्सीजन सिलेंडर तसंच व्हेंटिलेटर्स मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना या पत्रात नेत्यांनी केल्या आहेत कोविड सेंटर्समथल्या गैरसोयींकडेही त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं आहे कोविडमुळे आणि इतर आजारांमुळे झालेल्या मृत्यूची नोंद करण्याच्या मुंबई महानगर पालिकेच्या पद्धतीतही त्यांनी बदल सुचवले उपचारासाठी खाजगी दवाखाने आकारत असलेल्या भरमसाठ शुल्कासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घ्यावी अशी विनंती या नेत्यांनी केली आहे

बरे झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातली आहे

हे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत

उस्मानाबाद जिल्ह्यात आज सकाळी तेहेतीस कोरोनाबादितरुग्ण सापडले

या आजारामुळे जिल्ह्यात सतरा जणांचा मृत्यू झाला आहे

यात राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन जवानांचा समावेश असल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे यामुळे जिल्ह्यातली रुग्ण संख्या एकशे अव्वयाण्णव झाली आहे यापैकी शंभर रुग्ण बरे झाले असून अठ्ठयाण्णव रुग्णांवर उपचार सुरू आहेत

जिल्ह्यात काल सात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचीही नोंद झाली

गेल्या आठवड्यात धुळ्याहून राज्य राखीव दलाच्या दीडशे जवानांची तुकडी गडचिरोलीला दाखल झाली होती सर्वांना पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात संस्थात्मक विलगीकरणात ठेवलं होतं

इतर सर्व जवानांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत

या रूग्णांच्या उपचारासाठी विविध राज्यं आणि रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा देणगी मोहीम सुरू केली आहे मात्र प्लाझ्मा दात्यांच्या कमतरतेमुळे ही उपचार पद्धती महाग आहे या परिस्थितीचा गैरफायदा घेत या आजारातून बरे झालेले बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार प्लाझ्माचं थेट दान करताना आढळून आले आहेत त्यापुर्वी यातून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि दान करण्यासाठी निरोगी असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे खोटी प्रमाणपत्रं दाखवून लाखो रुपये गरजू रुग्णांकडून घेतले जाऊ शकतात त्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईलच मात्र सर्व संबंधित लोकांनीही या उपचारांबाबत जागरुक रहावं असं आवाहनही देशमुख यांनी केलं आहे जालना जिल्ह्यामध्ये वाढत असलेला कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच खासगी डॉक्टरांनी कोविड रुग्णालयात सेवा देणं बंधनकारक केलं आहे आरोग्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली टोपे यांनी काल जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि खासगी डॉक्टरांची बैठकी घेतली

चक्कर येत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे